जागतिक व्याघ्र दिनी प्रतिपादन

यात्रेला स्रूवात

वाटचाल महापौर नंदा जिचकार यांच प्रतिपादन विदर्भात सर्वदूर चांगला पाऊस

परिस्थिती भारत देश हा जागतिक वाघांसाठी सर्वाधिक स्रक्षित ठिकाण असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे सद्य स्थितीत देशात वाघांची संख्या जवळपास तीन हजार असल्याची माहिती त्यांनी दिली

तसंच गेल्या पाच वर्षात देशात वनांची आणि संरक्षित क्षेत्रांची वाढ झाली असल्याचं ते म्हणाले

चंद्रप्रमधील ताडोबा राज्यात सर्वाधिक वाघांचा प्रदेश ठरला आहे

वन विभागाच्या व्याघ्र संवर्धन मोहिमेचे हे फलित आहे राज्य वन विभागाच्या वतीने व्याघ्र संवर्धनासाठी निरनिराळ्या पातळीवर प्रयत्न सुरु आहेत त्यामुळे वाघांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे इ सर्वेलन्सच्या माध्यमातून वाघांवर नजर ठेवण्याचा विचारही वन विभाग करत आहे जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित आज चंद्रपूर इथं अभिमान महाराष्ट्राचा या सोहळळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यात राज्यस्तरीय प्रस्कारांचं वन राज्यमंत्री परिणय फ्के यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं वन्यजीव वृक्ष लागवड व्याघ्र संवर्धन करणाऱ्या दिग्गजांच्या उपस्थितीत वनविभागातर्फे मान्यवरांना विविध प्रस्कार प्रदान करण्यात आले पराक्रमाची गाथा लिहिणाऱ्या महाराष्ट्राची ओळख पराक्रमी वाघांचा प्रदेश म्हणून व्हावी यासाठी प्रयत्न करूया असं आवाहन फ्के यांनी यावेळी केलं

कर्नाटकात मुख्यमंत्री बी

येडिय्रप्पा यांनी विश्वासमत ठराव आवाजी मतदानानं जिंकला

दरम्यान कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के

रमेशक्मार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे मराठा आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका जलद स्नावणीला घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं मंज्री दिली आहे महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या आधारावर शिक्षण आणि नोकरीत सोळा टक्के आरक्षण दिलं होतं याम्ळे राज्यात आरक्षणाचं प्रमाण सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या पन्नास टक्के मर्यादेपेक्षा अधिक होत होतं काही अपवादात्मक परिस्थितीत ही मर्यादा वाढू शकते असं मूंबई उच्च न्यायालयानं यासंदर्भात निर्णय देताना नमूद केलं होतं त्यानंतर या आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या पाच याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल झाल्या आहेत नक्षल्यांच्या शहीद सप्ताहादरम्यान आज द्पारी गडचिरोली जिल्ह्यातील पोटेगाव पोलिस मदत केंद्रांतर्गत गरंजी गावानजीकच्या जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली

या सप्ताहात नक्षल्यांच्या हिंसक कारवाया होऊ नये म्हणून सर्वत्र नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत आहे

पोलिसांनी प्रत्य्तर देताच नक्षलवादी जंगलात पळून गेले घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना एका महिला नक्षलीचा मृतदेह आढळून आला

फडणवीस सरकारनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामगिरीचं दर्शन पक्षातर्फे काढण्यात येणाऱ्या महाजनादेश यात्रेतून होणार आहे

यासह उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण याठिकाणी देखील यात्रेच्या माध्यमातून संपर्क साधून लोकांशी संवाद साधण्यात येईल यात्रेत एल ई डी रथ राहणार असून या दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाणार असल्याची माहिती आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी नागप्रात आयोजित पत्रकार परिषदेत दिली

यात्रेचा समारोप नाशिकला होणार आहे नागपूर शहर शाश्वत विकासाकडे झेप घेत आहे कविवर्य सुरेश भट सभागृहात निर्मित इलेक्ट्रिक वाहन चार्जींग स्टेशन हा पथदर्शी प्रकल्प आहे सभाग़हात सौर ऊर्जा निर्माण करून त्या माध्यमातून चार्जींग स्टेशनद्वारे इलेक्ट्रिक वाहने चार्ज करणे अशी संकल्पना केवळ नितीन गडकरीच मांडू शकतात अशा शब्दात गौरव करीत महापौर नंदा जिचकार यांनी नागप्रात होत असलेल्या चौफेर विकासकामांवर प्रकाश टाकला रेशीमबाग येथील कविवर्य स्रेश भट सभागृहात निर्माण करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक चार्जींग स्टेशनच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या नागप्रात तयार झालेले इलेक्ट्रिक चार्जींग स्टेशन हा शाश्वत विकासाचा पथदर्शी प्रकल्प आहे अशा पथदर्शी प्रकल्पांम्ळे वेगाने शाश्वत विकास होत असलेल्या जगातील प्रम्ख पाच शहरांमध्ये नागपूरचे नाव असल्याचे त्यांनी सांगितले

श्द्ध हवा मिळण्यासाठी नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात नागपूर महानगरपालिका अनेक प्रकल्प राबवित असून त्यासाठी मनपा कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले

पोलीस लाईन टाकळी परिसरात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या न्तन शासकीय पोलीस निवासस्थानाचे लोकार्पण म्ख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी केंद्रीय परिवहन आणि भ्पृष्ठ वाहत्क मंत्री नितीन गडकरी पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे प्राम्ख्याने उपस्थित होते शेतकरी तसंच सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासनाव्दारे विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येतं असल्याचं कृषीमंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे अमरावती इथं अंबादेवी पालखी मार्गाचं काँक्रीटीकरण आणि विद्य्तीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते पंतप्रधान किसान विकास योजना पंतप्रधान जनआरोग्य योजना यासारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून राज्य सरकार सामान्य जनतेच्या विकासासाठी कार्यरत असल्याचंही ते म्हणाले

स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर विदयार्थ्यांनी जल संवर्धनासाठी एकत्र येऊन जन आंदोलन उभारावे आणि पाणी बचतीद्वारे भविष्य स्रक्षित करण्याचे आवाहन अमरावतीचे मनपा उपाय्क्त नरेंद्र वानखडे यांनी भारत सरकारच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्य्रो आणि अमरावती विदयापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग मार्फत बडनेरा येथील विशेष य्वा संवाद कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रम्ख अतिथी म्हणून केलं अमरावती मनपाच्या वतीने शहरात जल साक्षरता विषयी सोशल मिडियाच्या माध्यमातून विविध विचारवंत शिक्षक अधिकारी समाजतज्ञांचा ग्रूप बनवून रेन वाटर हार्वेस्टिंग वृक्षारोपण विषयी शात्रोक्त माहिती आणि विडिओ द्वारे जन जागृती केली जात आहे

खरीप हंगामाच्या सरासरी क्षेत्रापेक्षा यावर्षी प्रत्यक्ष पेरणी जास्त झाली आहे यामध्ये सोयाबीन आणि कपाशीचा पेरा सर्वाधिक दिसून येतो जून अखेर आणि ज्लैच्या स्रूवातीला पावसाने हजेरी लावल्याने अनेक शेतक यांनी पेरणी उरकून घेतली

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सरासरी क्षेत्रापेक्षा प्रत्यक्षातील पेरा जास्त आहे विदर्भात सर्वदूर चांगला पाऊस पडत असून अमरावती गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणी अनेक भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील धरणामह आणि दाखलामल दरम्यानचा पुल आज मुसळधार पावसानं वाहन गेल्याम्ळं दहा गावांचा संपर्क त्टल्याचा आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे

गडचिरोली जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस सूरू असून चौडंगपल्ली नाल्याला पूर आल्यानं आष्टी आलापल्ली मार्ग बंद करण्यात आल्याचं तसंच पर्लकोटा आणि बांडिया नद्या द्थडी भरून वाहत असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे दरम्यान हवामान खात्यातर्फे चंद्रपूर गडचिरोली इथं अतिवृष्टीची शक्यता तर भंडारा गोंदिया नागपूर आणि यवतमाळमध्येही चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे